पंतप्रधानांच्या हस्ते अयोध्येत श्रीराम मंदिराचं भूमिप्जन राज्यातही आनंदोत्सव

आंतरराष्ट्रीय बौद्धभिक्खू महासंघाचे उपाध्यक्ष भदंत सदानंद महाथेरो यांचं महानिर्वाण

वादळी वारे थंडावणार असले तरी राज्यात आजचा दिवसही जोरदार पावसाचाच भमिपजन श्रीराम मंदिर हे आपली राष्ट्रीय भावना श्रद्धा आस्था आणि साम्हिक संकल्पशक्तीचं प्रतिक म्हणून जगाला प्रेरणा देत राहील असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल व्यक्त केला अयोध्येतल्या प्रस्तावित श्रीराम मंदिराचं भूमिपूजन केल्यानंतर ते बोलत होते हा दिवस भारताच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला जाणार आहे अनेक पिढ्यांनी अखंड अविरत केलेल्या प्रयत्नांचं हे प्रतिक आहे असं मोदी यावेळी म्हणाले कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक सर्व नियमांचं पालन करत हा सोहळा आयोजीत करून भारतानं मर्यादा प्रुषोत्तम श्रीराम यांच्या जीवन मूल्यांचं एक उत्तम उदाहरण जगासमोर ठेवलं आहे अस त्यांनी सांगितलं

यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते श्रीराम जन्मभूमी मंदिराच्या टपाल तिकिटाचं प्रकाशन झालं सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांचंही यावेळी भाषण झालं अनेकांचे प्रयत्न आणि बलिदानानंतर आज हा संकल्पपूर्तीचा आनंद मिळतो आहे असं प्रतिपादन भागवत यांनी केलं राममंदिर महाराष्ट्र श्रीरामचंद्र की जयअसा जयघोष करीत अयोध्येतील राममंदिराच्या भूमिपूजन सोहळ्याच्या निमित्ताने नाशिक या रामभूमीतही काल जल्लोष करण्यात आला प्रभू श्रीरामाच्या पदस्पर्श आणि वास्तव्याने पुनित झालेल्या पंचवटी परिसरात भूमीपूजन सोहळ्याच्या निमित्ताने गोदापूजन तसेसं काळाराम मंदिराबाहेर श्रीरामाचे प्रतिमापूजन करण्यात आलं राज्यातल्या जवळपास प्रत्येक जिल्ह्यातून रामजन्मभूमीतल्या प्रभुरामाच्या मंदिराचं भूमिपूजन झाल्याबद्दल आनंदोत्सव साजरा करण्यात आल्याच्या बातम्या आमच्या वार्ताहरांनी पाठवल्या आहेत श्रीराम पूजनानं आरती करून मिठाई वाटून रांगोळ्यांनी अंगण रस्ते सजवून लोकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या या आनंदोत्सवामुळे कोरोना निर्बंधांचा भंग होऊ नये याची दक्षता प्रशासन आणि पोलीस घेत असल्याचं दिसून येत होतं रामपर्यटन प्रभू रामचंद्रांचं भव्य मंदिर उभं राहिल्यानंतर तर अयोध्या देशाच्या पर्यटन नकाशावरील प्रमुख स्थान म्हणून ओळखलं जाणार आहेच पण मंदिर उभारणीचं काम सुरु असतानाही जास्तीत जास्त पर्यटकांनी अयोध्येला भेट द्यावी यासाठीही आता विविध स्तरावरून प्रयत्न होणार आहेत त्यासाठी पर्यटन विभाग काय करतो आहे ते सांगणारा हा वृत्तांत अयोध्येत मंदिर निर्माणाचं काम पुढील अडीच ते तीन वर्ष चालणार असून या कालावधीत देशभरातील लाखो रामभक्तही मंदिर उभारणीच्या कामात आपला सहभाग नोंदवण्यासाठी अयोध्येला भेट देणार आहेत मंदिर निर्माणाचं हे काम सर्वसामान्य पर्यटकांनीही अनुभवावं यासाठी स्वतंत्र अयोध्या पॅकेज तयार करण्याच्या सूचना पर्यटन महामंडळांना दिल्या गेल्या आहेत राज्याच्या पर्यटन विभागातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विविध राज्यांच्या पर्यटन विकास महामंडळांबरोबर त्यादृष्टीनं चर्चा सुरु असून त्यांच्यामार्फत विशेष अयोध्या सहलीचं आयोजन केलं जाणार आहे याबरोबरच देशपरदेशातील प्रमुख पर्यटक कंपन्यांबरोबर संपर्क साधला जात असून त्यांच्यामार्फतही लाखो पर्यटक अयोध्येत यावेत यासांठीच नियोजन करण्यात येत आहे महामंडळांना अयोध्या सहलीसाठी रेल्वे आणि बस भाड्यात काही सवलती देण्याच्या दृष्टीनंही विचार सुरू असल्याचं अधिकृत सूत्रांनी सांगितलं

राज्यात कालही मुंबईसह कोकण आणि सह्याद्रीच्या डोंगररांगांना वादळी वारे आणि मुसळधार पावसानं झोडपून काढलं मुंबईत वादळी वाऱ्यांमुळे अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडली पावसामुळं मशिद बंदर स्थानकात पाणी साचल्यानं मध्य आणि हार्बर मार्गावरील लोकल सेवा थांबविण्यात आली

ठाण्यातही पावसाची संततधार सुरू होती नवी मुंबईत सखल भागात पाणी साचलं

नेरूळ इथल्या डी

पाटील क्रिडांगणाचं छतही कोसळलं सिंधुदुर्ग जिल्ह्यात ठिकठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या आहेत कर्ली वाघोटन तिलारी तेरेखोल या नद्या इशारा पातळी जवळून वाहत आहेत या नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे घाटमाथ्यावर पावसाचं प्रमाण मोठं असल्यानं रत्नागिरी जिल्ह्यातल्या नद्या धोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत जगबुडी काजळी बावनदी आणि कोदवली या नद्या अजूनही धोक्याच्या पातळीवरूनच वाहत आहेत चिपळूण आणि राजापूर तालुक्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे काजळी नदीच्या पाण्याची पातळी जास्त असल्यानं चांदेराई सोमेश्वर भागाचा संपर्क तुटला आहे पुरामुळे मुंबई गोवा महामार्गावरची वाहतूक कधी बंद तर कधी काही वेळ थांबविली जात असल्यानं गणेशोत्सवासाठी येणाऱ्या चाकरमान्यांचा खोळंबा होत आहे हवामान खात्यानं आजही अतिवृष्टीचा इशारा दिला असल्यानं लोकांनी काळजी घ्यावी असं आवाहन रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी केलं आहे जिल्हयातील सर्वच नद्यांना पूर आलेले आहेत पालघर जिल्ह्यात पालघर बोईसर धनानीनगर सह अनेक ठिकाणी रात्री लोकांच्या घरामध्ये आणि सोसायट्यांमध्ये पाणी शिरलं पालघरमधल्या अनेक भागातल्या गाड्या पाण्याखाली बुडाल्या

सातारा जिल्ह्यात काल सर्वदूर जोरदार पाऊस झाला सांगली जिल्ह्यातही गेले दोन दिवस सतत पाऊस पडतो आहे शिराळा पश्चिम भागात वारणा धरण क्षेत्रात अतिवृष्टी झाली

पुणे जिल्ह्यातही काल पावसानं दमदार हजेरी लावली

सुशांत सिंग अभिनेता सुशांत सिंग याच्या आत्महत्या प्रकरणाचा सीबीआयद्वारे तपास करण्याबाबत केंद्र सरकारनं काल अधिसूचना जारी केली

तत्पूर्वी बिहार सरकारची ही शिफारस स्विकारली असल्याचं केंद्र सरकारन काल सर्वोच्च न्यायालयाला सांगितलं

मादीला आधीच तर जन्मलेल्या पिल्लांना नंतर जंगलात सुखरूप सोडण्यात आलं आहे

त्यामुळे भितीचे वातावरण निर्माण झालं याबाबतची माहिती मिळताच सर्पमित्र शैलेश तासतोडे गावात पोहचले त्यावेळी मादी अजगर अंड्यांचं संरक्षण करत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले त्यांनी वन्यजीव आणि सर्पअभ्यासक अतिश गवई यांना बोलावलं मादीला पकडून अंडी ताब्यात घेतली त्यावर मार्कर पेनद्वारे मार्किंग केलं बिळातील तापमानाची माहिती घेतली वनविभागाच्या परवानगीनं अजगर मादीला जंगलामध्ये सुखरूप सोडलं अंडी कृत्रिमरित्या उबविण्यासाठी गवई यांच्या घरी आणण्यात आली

काय असणार आहे या महोत्सवात आणि कशासाठी साजरा करण्यात येणार आहे हा महोत्सव ते सांगणारा हा वृत्तांत रानावनात आणि शेतशिवरात नैसर्गिकरित्या उगवलेल्या रानभाज्या पावसाळयाच्या सुरवातीला मोठया प्रमाणात आढळून येतात या रानभाज्यांमध्ये औषधी गुणधर्म आणि शरिराला आवश्यक असणारे पौष्टीक घटक मोठ्या प्रमाणात असल्यानं आरोग्याच्या दृष्टीने त्या अतिशय उपयुक्त हेत

या दिनाचं औचित्यसाधून कृषीविभागानं राज्यभर रानभाज्यांचा महोत्सव आयोजित करायचं ठरवलं आहे या महोत्सवामध्ये जिल्हयात उपलब्ध होणाऱ्या सर्व रानभाज्यांची वैशिष्ट्ये गुणधर्म संवर्धन पध्दती भाजीची पाककृती याची सचित्र माहिती देण्यात येणार आहे याद्वारे रानभाज्यांना ओळख मिळून त्यांची विक्रीव्यवस्था आणि उत्पादन साखळी निर्माण व्हवी हा त्यामागचा हेतू ग्राहकांना आरोग्यपूर्ण भाज्या उपलब्ध होण्यासोबतच शेतकऱ्यांना आर्थिक उत्पादनात वाढ होण्यास मदत होणार आहे आकाशवाणी बातम्यांसाठी पुण्याहून प्रशांत जाधव महाथेरो निधन आंतरराष्ट्रीय बौद्ध भिक्खू महासंघाचे उपाध्यक्ष तसंच अखिल भारतीय भिक्खू महासंघाचे संघानुशासक भदंत सदानंद महाथेरो यांचं मंगळवारी निधन झालं त्यांच्या पार्थिव देहावर काल वर्धा जिल्ह्यातील केळझरमधील धम्मराजिक महाविहार इथं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले भदंत धम्मसेवक महाथेरो डॉ एम सत्यपाल करुणानंदन ज्ञानरक्षक यांनी चितेला मुखाग्नी दिला

त्यावेळी धम्म दीक्षा घेतलेल्या चार भिक्खुपैकी हे एक होते भदंत सदानंद यांनी धम्म या विषयावर विपुल लेखन केलं आहे निलंगेकर अंत्यसंस्कार राज्याचे माजी मुख्यमंत्री कॉग्रेसचे जेष्ठ नेते शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या पार्थिव देहावर काल लातूर जिल्ह्यातल्या निलंगा इथं शासकीय इतमातात अंत्यसंस्कार करण्यात आले निलंगेकर यांच काल पहाटे पुण्यात निधन झालं

हुवामान मुंबईसह कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या सह्याद्रीच्या डोंगररांगांच्या परिसरातील पावसाचा जोर काल संध्याकाळनंतर वाढला होता

आज सकाळपासून वाऱ्याचा जोर काहीसा कमी होईल मात्र या भागात आजही जोरदार पाऊस अपेक्षित आहे आणि तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होऊ शकते असं हवामान खात्यानं कळवलं आहे

तुम्ही मात्र शक्यतो घरीच राहा निरोगी राहा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत राहा आकाशवाणी नमस्कार